वेंकय्या नायडू यांचं नागपुरात प्रतिपादन

राष्ट्रीय संशोधन संस्थांनी आपले संशोधन प्रयोगशाळेपर्यंत मर्यादित न ठेवता वैज्ञानिक संशोधनाचे निष्कर्ष तसंच त्यांची विस्तृत माहिती ही स्थानिक भाषेत लोकांपर्यंत पोहोचवल्यास अशा संशोधनाचा फायदा जास्त प्रमाणात लोकांना होईल असं प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती एम

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरी तर्फे आयोजित जीवशास्त्र चिकित्सा आणि पर्यावरणात धातू आयन आणि कार्बोनिक प्रदुषके या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी निरीचे संचालक डॉ राकेश क्मार परिसंवादाच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली खन्ना अमेरिकेच्या मिसिसिपी येथील जॅक्सन स्टेट यूनिवर्सिटीचे प्राध्यापक पॉल टेक्नवोव तसंच राज्यसभेचे खासदार डॉ विकास महात्मे उपस्थित होते

भूजल तसेच वाहणारे पाणी यांच्यातील प्रदूषण खूप वाढले असून पाण्यातील अशुद्ध धातू नष्ट करण्यासाठी करण्यासाठी किफायतशीर उपाय योजना करणे हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे सर्व प्रकारच्या वैज्ञानिक उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्वाचा असतो असं त्यांनी नमूद केलं याप्रसंगी नीरीतर्फे जागृती एक समाज एक लक्ष या लोकसहभागाधारित सार्वजनिक प्रचार मोहिमेचा श्भारंभ देखील उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत ल्प्त झालेल्या नद्यांचं लोकसहभागानं पुनरुज्जीवन तसंच जलसाक्षरता आणि संवर्धन याविषयीचे उपक्रम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निरीतर्फे हाती घेतल्या जाणार आहेत या परिसंवादातील संशोधनप्रबंध आंतरराष्ट्रीय पर्यावरण विज्ञान मासिकांमध्ये प्रकाशित होणार आहेत या परिसंवादाच्या उदघाटनानंतर निरी परिसरातील स्मृती वन मध्ये नायड् यांच्या हस्ते वक्षारोपणही करण्यात आले परिसंवादात देश विदेशातील विविध प्रतिनिधींचा सहभाग होता वस्पानं स्थापव करण्यात आलेल्या जम्मू काश्मीर आणि लद्दाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नायब राज्यपालांचा शपथविधी उद्या होणार आहे संसदेच्या पाच ऑगस्ट रोजी घेतलेल्या विर्णयानंतर जम्मू काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला लद्दाखचे नायब राज्यपाल म्हणून राघाक्रिष्ण माधूर तर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून गिरीशचंद्र मूरमू हे पद आणि गोपनियतेची शपव घेतील जम्मू काश्मीर उच्च व्यायालयाच्या मुख्य व्यायमूर्ती गीता मित्तल त्यांना शपथ देववितील दरम्यान केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळल्यानंतर लद्दाखमध्ये उत्साहाचं आणि सणाचं वातावरण असून माथूर यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागतही करण्यात आला व्ररोपियब संसदीय संघाचे सदस्य सध्या भारत भेदीवर असून दहशतवाद संपवण्यासाठी भारताचे प्रयत्व कौतुकास्पद असल्यावं त्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरला भेट दिल्यानंतर श्रीवगर इथं ते माध्यमांशी बोलत होते

काश्मीरमधील लोकांना शांतता आणि विकास हवा आहे त्यांना रोजगार हवा आहे असं विरीक्षणही या सदस्यांनी नोंदवलं दरम्यान काल दहशतवाद्यांनी पश्चिम बंगालमधून आलेल्या मजूरांची हत्या केल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात विषेध केला आयएवएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी

दिल्ली न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाची याचिका खारीज करत चिदंबरम् यांच्या एकदिवसीय पोलिस कोळीची परवानगी नाकारली व्यायालयानं तिठाड त्रुरुंग प्रशासनाला विदंबरम यांच्या औषधी पाश्विमात्य पद्धतीचं शौचालय आणि स्वतंत्र कोळी देण्याचे विर्देशही दिले आहेत

राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत पेच कायम आहे शिवसेनेनं सत्तेत बरोबरीच्या भागीदारीची मागणी केली आहे त्यात मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष विभागून देण्याच्या मागणीचा समावेश आहे राज्यात सत्ता स्थापनेचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रम्ख उद्धव ठाकरे घेतील असं भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडावा उपमुख्यमंत्रिपद घ्यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुचवलं आहे ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेनेनं राज्य तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी खाती घ्यावी असंही आठवले यावेळी म्हणाले महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भारतीय जनता पक्षाच्या ववविवीचित आमदारांच्या गटनेतेपदी विवड झाली आहे मुंबईत आज द्रपारी विघानभवनात झालेल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पावील यांवी देवेंद्र फडणवीसांव्या वावाचा प्रस्ताव मांडला त्यांच्या या प्रस्तावाला सुद्यीर मुंबगंदीवार यांच्यासह अन्य दहा आमदारांनी दुजोरा दिला या बैठकीला केंद्रीय मंत्री बरेंद्र सिंग तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविवाश राय खब्बा यांची केंद्रीय विरीक्षक म्हणून उपस्थिती होती तसंच रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखिल या बैठकीला हजर होते

यावेळी बोलताबा तोमर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अव्य कोणत्याही नेत्याच्या वावाचा प्रस्ताव वसल्याचं स्पष्ट केलं दरम्याव विवडीची घोषणा झाल्यानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राला द्रष्काळ्युक्त करणं आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारणं हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदासाठी अजित पवार यांची निवड झाली आहे आज मुंबईत पक्षाच्या बैठकीत ही विवड करण्यात आली पक्षाध्यक्ष शरद पवार ज्येष्ठ वेते जयंत पादील आणि छ्याव भ्रजबळ यांच्यासह पक्षाच्या नवविर्वांचित आमदारांची उपस्थिती होती यावेळी बोलताना पक्षाचे वेते जयंत पावेल यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं अभिवंदव केलं आणि भारतीय जवता पार्टीवर प्रखर टीका केली निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना जनतेनं जागा दाखवून दिल्याचं ते म्हणाले जयंत पावील यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला धनंजय मुंडे आणि इतर आमदारांनी अबुमोदन दिलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यात जिल्हा मुख्यालयं महत्त्वाच्या शहरांमध्ये एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि तदनंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा आणि जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीनं त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्तानं आयोजित दौडदवारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे दौडमध्ये क्रीडा संघटना शासकीय कार्यालय शाळा महाविदयालयातील विदयार्थी स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत

अकोला इथं ही दौड जिल्हा क्रीडा संक्ल वसंत देसाई स्टेडीयम येथून सकाळी आठ वाजता स्रु होणार आहे

ब्लडाणा येथे ही दौड जिल्हा पोलीस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमध्न प्न्हा जिल्हा पोलीस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल याशिवाय इतरही जिल्ह्यांमध्ये दौड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नाशिक विभागातील ध्वे नंद्रबार जळगाव अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे

काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

त्यांनी काल चेव्नई इथं जागतिक दर्जाच्या हॉकी मैदानाचं उद्घाटव केलं

राज्याचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे ते राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील

महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचं कार्य जलद गतीनं स्रु असून महा मेट्रो द्वारे या मार्गावर रूळ टाकण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं आहे

मी मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचं कार्य सुरु झालं आहे तसंच या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बह्तेक भागातील बॅरिकेडस हटविण्यात आले आहे प्रकल्पाचे काम सुरु असतांना त्या भागातून प्रवास करणाऱ्यांना क्ठलाही त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस उभारण्यात आले होते

वाहतूकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून नागपूरचा सेन्टूल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्यानं वाहनांचे मोठ्या प्रमाणात वाहत्क येथून होते नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्यानं वाढली